देशाच्या विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक प्रस्कारांचं वितरण उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्यामुळे देशात परिवर्तन होत असून प्रतिभेला पुरस्कृत करणं ही आपली परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं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

सरन्यायाधीश दीपक मिश्र न्यायमूर्ती ए एम खानविलकर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं या याचिकेवर तत्काळ सुनावणीसाठी घेण्यास मंजुरी दिली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 जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला यावेळी झालेल्या चकमकीत एक घुसखोर ठार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या कार्यकर्त्यांचे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे सबळ प्रावे उपलब्ध असल्याची माहिती राज्य सरकारनं न्यायालयात सादर केली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

उद्योग जगताची जुनी मागणी यामुळे आता पूर्ण होत आहे

या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली देवराई इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती या रस्त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यानं अनेक अपघात होत असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर शासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सतीश पालवे यांनी केली आहे

आरोग्य विभागानं स्वाईन फ्ल्यूला आळा घालण्यासाठी जनजाग्रती अभियान सुरु केलं आहे